शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढावं यासाठी उपाय योजल्याचं त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा द्यावा या मागणीसाठी गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजप नेते आपल्याला भेटले होते अशी माहिती त्यांनी दिली आहे आपण भाजपबरोबर जाणार नाही शक्य झाल्यास शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करू किंवा विरोधी पक्षात बसू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यावेळी सांगितलं होतं असं पवार यांनी या मुलाखतीत नमूद केलं आहे

आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

पोलिसांनी ही माहिती दिली आहे या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली होती दहशतवाद्यांनी त्यावेळी केलेल्या गोळीबारानंतर उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेला ही कारवाई अद्याप सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे

शहरातील प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाजीपाला दुकानांसह संपूर्ण बाजार पेठा बंद आहेत नागरिक संचारबंदीला चांगला प्रतिसाद देत आहेत जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विजयक्रमार मगर यांनी आज सकाळी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना समज दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

बापूसाहेब गाडे यांनी दिली आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरुन न जाता स्वतची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी एका निवेदनाद्वारे केलं आहे